छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपलं शासन कटिबध्द राहील असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला

प्ण्यात लालमहाल येथून शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आयोजित शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा मिरवण्कीच आयोजन करण्यात आलं होतं आज सकाळी जिजाऊंच्या पुतळयाला पुष्पहार घालून जिजाऊ शहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलीत करून या मिरवणुकीला सुरुवात झाली

यावेळी झालेल्या सोहळ्यामध्ये वीर येसाजी कामठे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले तसेच पांड्रंग बलकवडे लिखीत मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान आणि उद्गार संस्थेच्या कवी भूषण के छंद या सिडीचे अनावरण झाले

संध्याकाळी भवानी पेठेतल्या भवानी मंदिरापासून लाल महालापर्यंत सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या पारंपरिक मिरवणुकीला प्रारंभ झाला ही मिरवणुक अजूनही सुरु आहे

पुणे महापालिका हद्दीत असलेल्या फुरसुंगी गावात अजूनही मोठ्या प्रमाणावर उसाची शेती असून गेल्या काही वर्षापासून इथली नागरी वस्ती वाढू लागली आहे मात्र दोन दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून काही नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचंही सांगितल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट दिली तेव्हा बिबट्याच्या पायाचे ठसे आढळन आले आहेत फुरसंगीपासून जवळच असलेल्या कोरेगावातून बिबट्या इथं आल्याचा अंदाज असून त्यादृष्टीनं आता कोरेगावातही पिंजरा लावण्यात आला आहे पणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत आजही पुण्याच्याच खेळाड्ंचं वर्चस्व राहीलं महीपाल सिंग आणि मेघना चव्हाण या पुण्याच्या खेळाडूंनी आपल्या गटात सुवर्णपदकांची लयलुट केली तर अकल्जच्या रोहन थोरात आणि रोहीत थोरात यांनीही आपपल्या गटात अव्वल क्रमांक राखला ही स्पर्धा कात्रज इथल्या शिवसूष्टी इथं सुरु आहे

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश निरभ्र होतं

उद्या आकाश निरभ्र राहिल सकाळच्या वेळी धुके पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे